स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली

पालिका शाळा आणि शासकीय शाळेतील विद्यार्थ्याकड्न कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली

कोरोना सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना व्हायरस संदर्भात व्हायरल होत असलेल्या मेसेजमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

दिलीप वळसे पाटील कामगार मंत्री हा उद्योगजगत आणि कामगारांमधील सुसंवादाचा दुवा आहे असं मत राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं ते काल पुण्यात नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटच्या वतीनं आयोजित नवीन राज्य सरकारकडून उद्योगजगताच्या अपेक्षा या विषयावरील परिसंवादात बोलत होते स्पर्धात्मक युगात गुंतवणूकदार उद्योग क्षेत्र आणि कामगारांना टिकायचे असेल तर सर्वांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे असंही ते म्हणाले व्हेलेंटाईन डे व्हेलेंटाईन डे निमित्त पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गुलाबाच्या फुलांची देश विदेशात निर्यात सुरु झाली आहे

रेल्वे स्थानक सासवड रोड रेल्वे स्थानक नव्या जागेवर स्थलांतरित झालं असून उद्यापासून नवीन स्थानकातच गाड्या थांबणार असल्याचं रेल्वेनं अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे

उर्दू फाउंडेशन कोर्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून एक वर्षाचा उर्दू फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात येणार आहे या अभ्यासक्रमाद्वारे उर्दू वाचन लेखन श्रवण आणि संभाषण अशी चार कौशल्यं शिकता येणार आहेत या अभ्यासक्रमांचे प्रवेश विद्यापीठाच्या नियमानुसार होणार आहेत प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती योग्य वेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल अशी माहिती हिंदी विभागाचे प्रमुख डॉ सदानंद भोसले यांनी दिली परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली संबंध ही दोन दिवसीय गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्सची परिषद नुकतीच पार पडली या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ नवे स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी तसंच त्यांच्या माध्यमातून रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहील असं कुलगुरू प्रा नीतीन करमळकर यांनी सांगितलं

या स्पर्धेत आजही भारताला पराभवाचे धक्के बसले वाईल्ड कार्डद्वारे मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या पुण्याच्या अर्जुन कढेला झोकियाच्या जिरी वेस्लीनं पराभुत केलं अर्जुनबरोबरच राजकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांचं आव्हानही संपुष्टात आलं आहे सध्या प्रजेश गुणेश्वरनचा सामना सुरु आहे हॉकी स्पर्धा पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर सब ज्युनियर पुरुष गटाच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा सुरु आहे

जय काळे दिपक चव्हाण संजीव चव्हाण आशुतोष चौरे विजयाचे शिल्पकार ठरले

नमस्कार